या रुग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने अधिग्रहित केल्या आहेत

ज्ञानेश्वर शेळके यांनी केले आहे

त्यानंतर तिच्या आईनं मूलीच्या अवयवदानास परवानगी दिल्यावर हृदय यकृत किडनी आणि स्वाद्पिंड हे अवयव शहरातील विविध रुग्णालयांतील प्रतीक्षेवर असणार्या रुग्णांसाठी दान करण्यात आले अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले यांनी दिली

त्यामुळे चौघांना जीवदान मिळालं आहे एक मूत्रपिंड नाशिक इथल्या खासगी रुग्णालयातील रुग्णाला देण्यात आलं म्ख्यमंत्री नागपूर विभागातील संपर्क मंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला कोरोना संक्रमणानं महाराष्ट्रात गंभीर रूप धारण केले आहे अशा परिस्थितीत केवळ कायदे आणि दंड करून मार्ग निघणार नाही त्यामुळे घरोघरी आरोग्य साक्षरता निर्माण करणं महत्त्वाचं आहे त्यासाठी ही मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्याचं आवाहन त्यांनी केलं सर्व जिल्ह्यातील या मोहिमेबद्दलची सद्यस्थिती जाणून घेतल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातून कोरोना विषयक आलेल्या प्रस्तावाचा सकारात्मक विचार केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं

मात्र जे पॉझिटीव्ह रुग्ण प्रशासनाला सहकार्य करत नाहीत अशा लोकांवर कारवाई केली जात आहे सात दिवसात दंड भरला नाही तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे

कोरोना काळात सर्वात जास्त भरडला गेलाय तो हॉटेल आणि लॉजींग तथा पर्यटन व्यावसाईक अनेकवेळा त्यांनी आपल्या समस्या सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आपल्या व्यथा सरकार दरबारी पोहोचण्यासाठी तसच हॉटेल आणि लॉजींग व्यावसाईक या कोरोना महामारीच्या काळात संकटामध्ये सापडलाय हे सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी काल जागतिक पर्यटन दिनाचं औचित्य साधून हॉटेल इमारतीबाहेर लाल रंगाचा बावटा लाऊन हे प्रतिकात्मक आनंदोलन करण्यात आल्याच सिंधुदर्ग हॉटेल आणि लॉजींग संघटनेचे अध्यक्ष राजन नाईक यांनी सांगितलं दरम्यान या आंदोलनाची दखल घेव्न सिंधुदर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पर्यटन व्यावसाईक संघटना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नजीकच्या काळात बैठक लावून पर्यटन व्यावसाईकांच्या अडचणी सोडवील्या जातील अस आश्वासन देण्यात आल्याचंही नाईक म्हणाले इंट्रो रायगडात कोरोनानं बाधित रूग्णांत तरूणांची संख्या जास्त आहे याबाबत आमचे प्रतिनिधी सांगत आहेत अधिक वृत्तांत

रायगड जिल्हयात तरूणांना कोरोनाचा विळखा पडल्याचे दिसते आहे

म्हणजे तरूण बाधित जास्त होत असले तरी त्यांचे बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे ही दिलासा देणारी गोष्ट म्हणावी लागेल शोभना देशमुख आकाशवाणी बातम्यांसाठी अलिबाग रायगड

धनंजय चाक्रकर यांनी दिली

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार